आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली

आरोग्य यंत्रणेमधे एवढी मोठी झेप घेताना भारतीय वैज्ञानिक तंत्रज्ञ आरोग्य सेवक आणि प्रशासकीय यंत्रणेनंही मोठं आव्हान पेलल्याचं या पत्रकात म्हटलं आहे

जी रुग्णालयं पॉलीक्लिनिक्स आदेशानंतरही बंद राहतील त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार नोंदण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत

हे तिघं मुंबईहन घनसावंगी तालुक्यात सिध्देक्षर पिंपळगाव इथं आलेले आहेत

अमरावती जिल्ह्यात आणखी पाच जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे

न्यायालयाच्या आदेशानुसार सात वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या कैद्यांचा यात समावेश आहे गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा झालेल्या कैद्यांचं गृह विलगीकरण केलं जाणार नाही असं गृह विभागानं स्पष्ट केलं आहे

चार जणांचा मृत्यु झाला आहे चंद्रपूरमधे नऊ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

सुरुवातीच्या काही तासांमध्येच चार लाख तिकिटांची नोंदणी झाल्याचं वृत्त आहे जनरल डब्यासाठीदेखील आरक्षण अनिवार्य आहे केवळ आरक्षणधारक प्रवाशांनाच या रेल्वेमधून प्रवास करता येईल आरक्षण नसलेल्या किंवा प्रतीक्षा यादीतल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार नाही

प्रवासी विमान येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहत्कीसंदर्भात नागरी हवाई वाहत्क मंत्रालयानं विमान वाहतुक कंपन्या विमानतळं तसंच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत प्रवाशांना आरोग्य सेतू एप डाऊनलोड करण विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंग कक्षातून चालत येणं तसंच विमान सुटण्याच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचणं आवश्यक आहे तर विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांचं सामान निर्जंतूक करून घेणं आवश्यक आहे विमानतळावर सगळीकडे शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करणं आवश्यक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना ट्वीट संदेशाद्वारे आदरांजली अर्पण केली आहे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनीही अभिवादन केलं आहे राजीव गांधींनी देशातील दूरसंचार आणि संगणक क्षेत्राची पायाभरणी केली ती आज महत्त्वपूर्ण ठरली आहे त्यांच्या स्मृती दिनी दहशतवाद आणि हिंसाचाराला मानवी जीवनातून हद्दपार करण्याची शपथ घेऊ या असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू केलेली ही योजना त्यांना खरी आदरांजली ठरेल असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या लॉकडाऊनच्या काळात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देईल असं मत कॉप्रेस नेते राहूल गांधी यांनी व्यक्त केलं

कोरोनाच्या संकटकाळात अनेकजण आर्थिक मदत करत आहेत

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी या मदतीसाठी योहित तसंच त्याच्या वडिलांचे आभार मानले आहेत योहितप्रमाणंच सर्वांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सढळ हाताने मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

बाजार समितीत सर्व शेतमालाची खरेदी सुरू असून बाजारात आवक सुरू झाली आहे

शासकीय खरेदी केंद्रावर अपेक्षित खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे वाढला आहे

अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी आज अखेरचा क्षास घेतला काल त्यांची प्रकृती खूपच खालावली होती अशी माहिती त्यांचे चिरंजीव सुनील चौघले यांनी दिली आहे छगन चौघले यांना खंडेरायाच्या लग्नाला बानु नवरी नटली या गाण्यानं विशेष ओळख मिळवून दिली त्यांनी मुख्यत कुलदेवतांची गाणी आणि लोकगीतं गायली आईचे काळीज कथा देवतारी बाळूमामा कथा श्रावण बाळाची कथा चांगुणाची अंबाबाई कथा कथा तुळजापुरची भवानी यांसारखे कार्यक्रम त्यांनी सादर केले असून त्या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रिका लोकांमध्ये विशेष गाजल्या जागरण गोंधळी असलेल्या छगन चौघूले यांनी लोककलेचं कोणतही प्रशिक्षण घेतलं नव्हत त्यांचं लोककला सादर करण्याचं कौशल्य इतरांहून वेगळं होतं

त्यामुळे घरात मोठ्या प्रमाणात कापूस साठून राहिल्यानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी काँप्रेस पदाधिकारी सिकंदर शहा यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर कापूस जाळून आंदोलन केलं ईचोरीसह अन्य गावात सोशल डिस्टन्सिंग पाळून शेतकऱ्यांनी हे लाक्षणिक आंदोलन केल खरीप हंगाम तोंडावर असताना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे शेतमालाची विक्री न झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही त्यामुळे खरीप हंगामाची तयारी थांबलेली आहे या कारणानं वैतागलेल्या शेतकऱ्यांनी कापूस जाळून लाक्षणिक आंदोलन करत सरसकट कापूस खरेदी करण्याची मागणी केली आहे पोस्टातन अनदान लातर केंद्र सरकारनं शेतकरी आणि कष्टकऱ्यांना टाळेबंदीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यातून दोन वेळा पाचशे पाचशे रूपये अनुदान लाभार्थ्यांच्या जनधन खात्यात जमा केल जनधन खात्यात जमा झालेली रक्कम काढून घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या प्रचंड मोठ्या रांगा बक्ती समोर लागल्यानं टाळेबंदीतलं शारिरीक अंतर राखण्याच्या नियमांचं उल्लंघन झालं होतं यावर उपाय म्हणून केंद्र सरकारन भारतीय टपाल सेवेच्या गाव पातळीपर्यंत असलेल्या टपाल कार्यालयातून पैसे देण्याची व्यवस्था केली लातूर तालुक्यातल्या ज्या लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बक्ति खाते आहे त्यांना गावातल्या टपाल कार्यालयातून पैसे मिळू लागले आहेत